पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला राष्ट्रीय वृध्दापकाळ शुश्रूषा कार्यक्रमाअंतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरु करण्याचा निर्णयही आज झाला अकोला इथली महाबीज संस्था आणि पूण्यातली राष्ट्रीय बीज निगम संस्थेच्या बीजोत्पादकांना कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर आणि शासन घोषित किमान आधारभूत किंमत यामधल्या फरकाची रक्कम देण्यासाठी नवीन योजना सुरु करण्यात आली आहे या बैठकीत माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली खुल्या तसंच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी राज्य शासनाकडून अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे याबाबतच्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे राज्यातील सर्व तेरा विद्यापीठांमध्ये अटलजी विचार अध्यासन सुरू करण्यासाठी राज्य सरकार वीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत ही माहिती दिली अटलजींचं साहित्य आणि विचार याविषयी पीएच डी साठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची पाठ्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येईल असं ते म्हणाले श्रद्वांजली वाहण्यासाठी उद्या मुंबईत प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे

त्याच्याकडून सीबीआयला जे धोगेदोरे मिळाले त्यावरुन सीबीआयनं ही कारवाई करण्यात आली अंदुरेच्या एका नातेवाईकाकडून सीबीआयला हे पिस्तूल मिळालं

हत्या करणा यांपैकी एक अंद्रे असावा असा कयास आहे दरम्यानएटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथक आणि सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभाग नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे कलवूर्गी आणि गौरी लंकेश या चार संघटित हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एकत्रितपणे काम करत असल्याचं एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी आज मुंबईत सांगितलं ते गुन्हेगारीविषयी बातम्यांचं वार्तांकन करणार्या वार्ताहरांशी संवाद साधत होते एटीएसनं या प्रकरणी चार तर सीबीआयनं एका आरोपीला अटक केली आहे सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांना गरज पडल्यास एटीएस चौकशीसाठी बोलावेल असं ते म्हणाले

रुपयातल्या घसरणीपेक्षा व्यापारातली तूट आधिक चिंताजनक आहे असं नीती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे व्यापारातल्या तूटीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असून ती कमी करण्यासाठी देशातल्या निर्यातीला चालना देण्याचे प्रयत्न करायला हवेत असं कुमार म्हणाले ते नवी दिल्ली इथं कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते

केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर वारंवार वादळं आणि तत्सम नैसर्गिक आपत्ती येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तिरुअंनतपुरम इथं वादळाची पूर्वसूचना देणारं केंद्र येत्या महिन्याभरात उभारायचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे सध्या अशा प्रकारची केंद्र मुंबई अहमदाबाद कोलकाता भुवनेश्वर विशाखापट्टणम आणि चेन्नई इथं कार्यरत आहेत पृथ्वीविज्ञान मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की या केंद्रावर केरळ आणि कर्नाटकात वादळ किंवा हवामानातल्या बदलाची पूर्वसूचना मिळू शकेल केरळमधल्या अनेक भागात पूर ओसरत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे मतदकार्याचा शेवटचा टप्पा सुरु आहे

मुंबईसह नाशिक हिंगोली जालना सांगली नांदेड वाशीम उस्मानाबाद परभणी या जिल्हयांमध्ये पाऊस सुरू आहे ठाणे जिल्ह्यातल्या भातसा धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड नगर महामार्गावरची दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः थांबवली आहे

वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला

नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून नदी नाल्यांना पूर आले आहेत जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील मांजरम इथं नदीत आज वेगवेगळ्या दोन घटनेत चार जण पुरात सापडून मृत्यूमुखी पडले आहेत मुदखेड तालुक्यातल्या मेंढका गावचा महापुरामुळे संपर्क तुटला आहे औरंगाबाद आणि जालना परिसरात रात्रीपासून सुरू असलेली पावसाची संततधार आज दुपारी थांबली अहमदनगर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे जळगाव जिल्हयात गेल्या काही दिवासांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे

रावेर तालुक्यातील पालजवळच्या सुकी नदीला पूर आला आहे

हिंगोली जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नद्या नाले तूडंब भरून वाहत आहेत

पावसाचा जोर ओसरला असला तरी रिपरीप कायम आहे

उत्तम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूननं जोर धरला आहे तो उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी काल पाऊस झाला विदर्भात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला